विधान सभेत आज द्ध आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या सुरु असलेल्या द्ध आंदोलना संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली राज्य सरकार द्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून योग्य तो निर्णय घेणार असल्याचं पश् संवर्धन आणि द्ग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं दरम्यान राज्यात अनेक भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं द्ध बंद आंदोलन सुरु आहे अनेक ठिकाणी द्ध रस्त्यावर फेकून दिल्याचं वृत्त आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहा हजारांहून अधिक द्ध संस्था आणि द्ध संघांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध संकलन शंभर टक्के बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या याचिकेवर आज सुनावणी घेताना न्यायालयानं केंद्र सरकारला यासंदर्भात उत्तर मागितलं आहे चंद्रकोर आणि चांदणी असलेला हिरवा झेंडा इस्लामचा ध्वज नसून तो पाकिस्तानच्या एका राजकीय पक्षाच्या झेंड्यासारखा असल्याचं रिझवी यांनी या याचिकेत म्हटलं आहे

यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले बातपोरा जंगलात ही चकमक झाली या भागात दहशतवाद विरोधी अभियान सुरु असल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे

ग्जरात मधल्या गांधी नगर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते सामाजिक माध्यमांनी स्वतच आपल्या मर्यादा निश्चित केल्या पाहिजे असं ते म्हणाले दरम्यान अहमदाबाद इथं एका कार्यक्रमात बोलताना राठोड यांनी मुलांची क्रीडा क्षमता तपासण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु करणार असल्याचं सांगितलं शारिरिक क्षमता निवड या कार्यक्रमा अंतर्गत दरवर्षी सुमारे एक हजार मुलांची निवड केली जाईल या मुलांमधले क्रीडा गुण जोपासण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये वार्षिक शिष्यवृत्ती आठ वर्षे दिली जाईल असं राठोड यांनी सांगितलं

इशिता माटे असं तीचं नाव असून ती पुणे इथली रहीवाशी आहे किल्ल्याचा परिसर फिरुन खाली उतरत असताना पाय घसरल्यानं ती खोल दरीत पडली काल दुपारी तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत

इंदापूर इथं पालखीचं गोल रिंगण साजरं झालं पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा आज परांडा इथं मुक्काम असेल संत गजानन महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं गंगेवाडी कासेगाव इथं पालकमंत्री विजयक्मार देशमुख यांनी पालखीचं पूजन केलं दरम्यान फलटण इथल्या पालखी तळाजवळ दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का बसल्यानं मृत्यू झाला मृत वारकरी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज सकाळी बाजार समिती परिसरात ही निवड करण्यात आली

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू असल्यामुळे टप्याटप्यानं विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे

या स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी सात सुवर्ण सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली